पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सामाजिक न्यायाचा विजय असल्याचं सांगतानाच यूवकांना आपल्या क्षमता सिद्ध करण्याच्या आणखी संधी उपलब्ध होतील असं सांगितलं काँग्रेसनं मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वीच हे विधेयक आणल्याचे सांगत सरकारच्या हेतुवर शंका उपस्थित केली

राज्यातल्या चार विमानतळांचा विकास करण्याचं काम सुरु असून उडान योजनेतून लवकरच सोलापूरहून विमानसेवाही सुरु होईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद चौपदरी राष्ट्रीय महामार्ग स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भूमिगत मलनिस्सारण यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या तीन यंत्रणांचं लोकार्पण तर सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये विभागवार आधारित पाणी प्रवठा आणि स्वच्छता यंत्रणा सुधारणा संयुक्त प्रकल्प उजनी धरणातून सोलापूर शहराला होणारी पेयजल प्रवठा व्यवस्था मजब्रत करण्यासाठी तसंच अमृत योजनेंतर्गत भूमिगत मलनिस्सारण योजनेची पायाभरणी आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीस हजार घरांचं भूमीपूजन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सहकारमंत्री सुभाष देशमुख पालकमंत्री विजय देशमुख खासदार शरद बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव उंचावण्यासाठी औरंगाबादमध्ये राज्यातलं पहिलं क्रीडा विद्यापीठ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली

पालकमंत्री गिरीश बापट क्रीडा मंत्री विनोद तावडे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सुद्रढ युवकांतून स्वस्थ भारत निर्माण करण्याच्या स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नाच्या माध्यमातून खेलो इंडीया स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेतून देशात प्रतिभाशाली खेळाडू घडतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली

विदर्भ साहित्य संघाच्या ई मेलवर राजीनामा पाठवून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले संमेलन यशस्वी करण्यापेक्षा त्यात वाद घातला जातो ही गोष्ट न पटल्यानं नैतिक जबाबदारी म्हणून आपण राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असून संमेलन स्थळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी असं नामकरण करण्यात आलं आहे संमेलनाच्या मुख्य मंडपाला शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर तर बचत भवन मधील कार्यक्रम स्थळाला डॉ पंजाबराव देशमुख सभागुह असं नाव देण्यात आलं आहे राज्य सरकारनं शिक्षक भरतीवर घातलेले सर्व निर्बंध उठवले आहेत

येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होईल

यासाठी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत पाच संस्थांची निवड करण्यात आली आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले ठाकरे काल बीड इथं शिवसेनेच्या दृष्काळी मदत वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी शिवसेनेच्या वतीनं बीड जिल्ह्याला तीस ट्रक चारा पशुखाद्य आणि पाण्याच्या टाक्यांचं वाटप करण्यात आलं

ठाकरे यांनी काल जालना इथंही द्रष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा

यावेळी मंत्री रामदास कदम एकनाथ शिंदे राज्यमंत्री अर्जूनराव खोतकर खा

औरंगाबाद इथं आयोजित सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना यावेळी पद्मपाणि जीवनगौरव प्रस्कार प्रदान करण्यात आला

नार पार या नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी केंद्र सरकार राज्याला अठरा हजार कोटी रुपये देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी उत्सुकता दाखविल्यानं आगामी शैक्षणिक वर्षात जवळपास पन्नास हजाराहून अधिक प्रवेश क्षमता वाढण्यात येणार असल्याचं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं आहे